कामगार क्षेत्रात सरकारनं नुकत्याच क्ल्ल्या सुधारणांमुळे कारखानदारी आणि शेती या दोन्ही क्षेत्राच्या वाढीला चालना मिळेल तसंच परतीवी वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केलं कारखानदारीच्या क्षेत्रात भारताला आघाडीचा देश बनवण्यासाठी सरकारनं मजबूत पाया रचला आहे

भारताबाबत जागतिक विश्वास सातत्यानं वाढत असल्याचं हे निदर्शक आहे असं मोदी म्हणाले कार्परिट करातली कपात कोळसा क्षेत्रात व्यावसायिक खनिकर्माचा प्रारंभ अंतराळ क्षेत्र खाजगी ग्रंतवणूकीसाठी खुलं करणं नागरी विमान वाहत्कीसाठीच्या हवाई मार्गांवरचे लष्करी निर्बंध उठवणं इत्यादी उपाय योजनांमुळे आर्थिक वाढीला चालना मिळेल असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला ग्रंतवणूक आणि पायाभूत स्विधा क्षेत्रावर भर दिल्याम्ळे आर्थिक व्यवस्था प्नरुज्जीवित होईल आणि वाढीला लागेल त्यासाठी सरकार सर्वतोपरी उपाययोजना करेल असं त्यांनी सांगितलं

कोरोनावर लस आल्यानंतर देशातल्या प्रत्येक नागरिकाला ती दिली जाईल असं त्यांनी सांगितलं एकही भारतीय यापासून वंचित राहणार नाही असं ते म्हणाले या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं वेळेवर निर्णय घेऊन अंमलबजावणी केल्यामुळे अनेकांचे प्राण वाचवण्यात यश आलं आहे टाळेबंदी लागू करण्याची आणि टाळेबंदी उठवण्याची वेळही योग्यच होती असंही ते म्हणाले

टी कर्मचाऱ्यांना मुंबईतून परत गेल्यानंतर कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे त्यामुळे एसटी कर्मचारी वर्गातून संताप व्यक्त होत आहे

केंद्र सरकारनं कोरोनाविषयी जाग़तीसाठी मोहीम सुरु केली आहे

प्रवाशांना प्रचलित तिकीट दरानुसार संपूर्ण दिवाळी सुट्ट्यांमध्ये प्रवास करता येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे सर्वसामान्य प्रवाशांना अतिरिक्त आर्थिक भूर्दंड पड़ नये म्हणून सामाजिक बांधीलकीचं भान ठेवत प्रवाशांना दिलासा देण्याचा हा प्रयत्न असल्याचं त्यांनी म्हटलं आहे

उपनगरीय लोकल स्रु झाल्यावर गर्दीचं नियोजन कसं करणार शिवाय लोकल गर्दी नियोजन संदर्भात तांत्रिक ृष्ट्या मार्ग काढणं महत्वाचं आहे प्रत्येक तासाला महिला विशेष गाडी चालवणं सध्यातरी शक्य नाही तसंच लोकल सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनाची लवकरात लवकर बैठक होणं गरजेचं आहे असं रेल्वनं आपल्या उत्तरात म्हटलं आहे नाशिक जिल्ह्यातल्या कांदा व्यापाऱ्यांनी बंद केलेल्या लिलावासंदर्भात आज द्पारी म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दालनात बैठक होणार आहे केंद्र सरकारनं कांदा साठवणुकीवर मर्यादा घातल्यानं गेल्या चार दिवसांपासून कांदा लिलाव बंद आहेत काल माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या नाशिक दौऱ्यात व्यापारी आणि शेतकऱ्यांनी गाऱ्हाणं मांडल्यावर त्यांनी केंद्र सरकारकडे शिष्टमंडळ नेण्याचं आश्वासन दिलं मात्र त्याचबरोबर लिलाव सुरू करा असं आवाहनही पवार यांनी व्यापाऱ्यांना केलं होतं मात्र लिलाव सुरू झाले नाहीत आज जिल्हाधिकाऱ्यांकडे व्यापाऱ्यांची बैठक होणार होती मात्र ती रदद झाली आहे आता द्रपारी मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे दरम्यान आज फक्त विंच्र इथल्या बाजार समितीत लिलाव सुरू झाले

महाविकास आघाडीचं सरकार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेच चालवतात अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे सांगली शहरातल्या विकास कामांचा प्रारंभ केल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते कांदयाची कृत्रिम टंचाई होऊ नये यासाठी कांदा साठा करण्यावर निर्बंध आणले त्यामुळे कांदा व्यापाऱ्यांनी सौदे बंद पाडले आहेत कांदा उत्पादकांचा त्याच्याशी काही संबंध नाही लोकलच्या बाबतीत गर्दी होणार नाही याची काळजी सरकारनं घेतली पाहिजे नाही तर अडचण निर्माण होईल असंही ते म्हणाले महापारेषण कंपनीनं उत्पन्नाचे अभिनव स्रोत शोधण्यासह यंत्रणेतल्या त्रुटी सुधारण्यासाठी आध्निकीकरण आणि नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा तसंच वीज वाहिन्यांवरुन ऑप्टिकल फायबर केबल टाकून त्यादवारे अंतर्गत संदेशवहन व्यवस्था प्रभावी करण्याबरोबरच उत्पन्नवाढीसाठी त्याचा व्यवसायिक वापर करण्यासाठीचं प्रारूप तयार करावं अशा सूचना ऊर्जामंत्री डॉ

तसंच दळणवळण क्षेत्रासाठी ही व्यवस्था मोठी फायदेशीर ठरुन ग्राहकांना जलद इंटरनेट सेवेचा फायदा मिळू शकेल असंही राऊत यांनी सांगितलं

आदर्श शाळा म्हणून या शाळांना नावारुपाला आणलं जाणार आहे राज्याच्या शिक्षण विभागानं या संदर्भातली अधिसूचना जारी केली आहे यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या शाळांची यादी विभागाला पाठवावी असे निर्देश शिक्षण विभागानं दिले आहेत रेल्वे मंडळाकडून किसान रेल्वेतून माल वाहतूक दरात पन्नास टक्के सवलत देण्यात आली आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यात सर्वाधिक पिकणारी हळदही निर्यात होणार आहे दर रविवार सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी किसान रेल्वे मिरजेतून कुईवाडीमार्गे सूटणार आहे

त्याम्ळे सांगली मिरजसह सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर सांगोला क्र्डूवाडी इथल्या शेतकरी आणि व्यावसायिकांना याचा फायदा होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे ग्जरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल याचं आज अहमदाबाद इथं निधन झालं

श्वास घ्यायला त्रास होत असल्यानं त्यांना अहमदाबाद इथल्या स्टर्लींग रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यामातून हा कार्यक्रम संपन्न झाला कृंभार सशक्तीकरण योजनेअंतर्गत या चाकांचं वाटप केलं गेलं या इलेक्ट्रीक चाकांम्ळे कूंभार बांधवांची उत्पादन क्षमता वाढेल असं गडकरी म्हणाले नांदेड जिल्ह्यातले कवी देविदास फ्लारी यांना नारायण सुर्वे कला आकादमीचा क्स्माग्रज काव्य प्रस्कार जाहिर झाला आहे

ब्लडाणा जिल्ह्यात काल मध्यरात्री खामगावकड्रन शेगावकडे जाणाऱ्या द्चाकीला स्कार्पियोची धडक लागून दुचाकीस्वार पिता पुत्र ठार झाले शेगाव मधल्या शिवाजीनगर परिसरात राहणारे तिघेजण द्रचाकीनं खामगाव कडून शेगावकडे जात असताना कनारखेड जवळच्या माऊली कॉलेज जवळ हा अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितलं

ही रक्कम शासनाला परत करावी अन्यथा कारवाई केली जाईल अशी नोटीस जिल्हा प्रशासनानं संबंधीतांना बजावली आहे